अनुसूचित जाती आणि जमातींवर गस्खा हजार वर्षांत अन्याय झाला असून त्यांना न्याय दष्ट्रासाठी नोकरीतल्या बढतींमध्यस्तिड्यावीस टक्क आरक्षण दक्षिआवश्यक असल्याचं प्रतिपादन अर्ट्री जनरल करिवेध्यिोपाल यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतखलच्या पाच न्यायाधीशंच्या खंडपीठापुढं कलि

ज्यांच्या ज्यांच्या फोनमध्य आधार मदत क्रमांक आपोआप आला असर्व त्यांनी तो तत्काळ काढून टाकावा असा सल्ला महाराष्ट्र पोलीसांनी दिला आह ब्रासंदर्भात महाराष्ट्र पोलीसांनी काल जनहितार्थ सल्लापत्रक जारी कव्वि काल लाखो फोन ग्राहकांच्या फोनमध्य आधार मदत क्रमांक त्यांच्या परवानगीविना आपोआप आला होता

व्ही सिंधुनं चीनमधस्त्रिरु असलख्या जागतिक बड्डमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एक्रीच्या उपांत्य फ्रीत प्रवर्धीक्वी आह

मागच्या वर्षी अंतिम सामन्यात ओकुहाराकडून पराभव स्विकारावा लागल्यानं सिंधुला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं